दिवंगत शिवाजीराव देशमुख यां या निधनामुळे ही जागा र झाली आहे

या पोटनिवडणुक चा काय म काल निवडणूक आयोगानं जाहीर केला

सहा रया यांनी ही माहिती दिली

सव संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली अस याची माहिती रा य निवडणूक आयू ांनी दिली

यायालयानं खेतानला नोटीस जारी केली असून याला सरकार या याचिकेंचर सहा आठवझ्यात हणणं मांडायला सांगितलं आहे

सातारा मतदारसंघातील मतमोजणी एमआयडीसीतील वखार महामंडळा या गोदामात होणार आहे

रायगड आणि मावळ या दो ही जागा आ ही चांग या फरकानं जिंकणार आहोत ए झीट पोलचे अंदाज अनेकदा खोटे ठऱले अस याचा दावा तटकरे यांनी केला

ए झीट पोल चुक चे अस याचा दावा शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनीही केला आहे

गे या चोवीस तासात म य महारा ात कमाल तापमानात सरासरी या तुलनेत ल णीय वाढ झाली कोकण मराठवाडा आणि विदभा या काही भागात विंचित वाढ झाली